ग्रंथदिंडीनं संमेलनाचा प्रारंभ झाला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आमदार विक्रम काळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय कोलते स्वागताध्यक्ष नितीन तावडे रवींद्र केसकर यावेळी उपस्थित होते उस्मानाबाद शहरातल्या शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या दिंडीमध्ये सहभागी झाले काही विद्यार्थ्यांनी संत साहित्यिकांच्या वेशभूषा केल्या होत्या पर्यावरण संवर्धन बेटी बचाव बेटी पढाव वृक्षतोड थांबवा पर्यावरण वाचवा यासारखे सामाजिक संदेश देणारे चित्ररथ दिंडी मध्ये सहभागी झाले होते ज्येष्ठ साहित्यिक आणि ब्याण्णवाव्या आखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांच्या हस्ते या संमेलनाच्या ग्रंथ दालनाचं उदघाटन झालं तत्पुर्वी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन झालं कवी कट्ट्यावर कविता वाचन सध्या सुरू आहे ज्येष्ठ कवी पद्मश्री ना धो महानोर यांच्या हस्ते द्रपारी चार वाजता संमेलनाचं उदघाटन होणार असून ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो हे या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवत आहेत

त्यांनी तसे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज प्रियदर्शींनी उद्यानातील स्मारकाच्या नियोजित ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली पालकमंत्री सुभाष देसाई महापौर नंदुकमार घोडेले महापालिका आयुक्त अस्तिकक्मार पांड्ये यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री ठाकरे हे कालपासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत ते आज लातूर जिल्हा आढावा बैठक घेणार आहेत

इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करुन महसूलवाढीसाठी उपाययोजना कराव्यात असंही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितलं

देवडीकर यानं गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट रचला होता अशी माहिती विशेष तपास पथकानं दिली आहे

ही जनगणना एका मोबाईल अॅप द्वारे केली जाणार आहे

राजकीय देणग्यांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नांअंतर्गत राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांसाठी रोकड निधीलां पर्याय म्हणून निवडणूक रोखे विक्री सुरु करण्यात आली स्टेट बँकेच्या एकोणतीस शाखांच्या माध्यमातून ही विक्री होईल अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्रालयानं दिली आहे

यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत हिंदी भाषा अतिशय प्रभावी असून सामाजिक माध्यमांवर तिचा वापर वाढत असल्याबद्दल जावडेकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे

संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल